प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सीरम आणि भारत बायोटेकला लसीची किंमत कमी करण्याचं आवाहन केलं आहे

लसीची भारतातली किंमत आणि इतर देशातल्या लसींच्या किमती यांची तुलना करणं अन्याकारक होईल असं मत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं होतं भारत बायोटेकनं किमतीचे स्पष्टपणे समर्थन केलं नसलं तरी खर्च भरून निघण्यासाठी एवढी किंमत ठेवल्याचं म्हटले आहे

न्यायमूर्ती रवींद्र घ्गे आणि बी यू देबादवार यांच्या खंडपीठानं कोविडच्या द्सऱ्या लाटेत रुग्णांची वाढलेली संख्या आणि रुग्णांच्या उपाचारातील विविध त्रटींसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्ताची स्वतः दखल घेतली

जिल्ह्यांच्या प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांना जलद अँटीजेन चाचणी किट्स पुरवण्याचं आणि त्याबाबतीत झालेली प्रगती तीन मेपर्यंत निवेदनाद्वारे सादर करण्याचे निर्देश खंडपीठानं राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत

आता घरामध्येही मास्क लावण्याची वेळ आली असून पाहुण्यांनाही घरी बोलावता कामा नये असं नीति आयोगाचे आरोग्य मंत्रालयातले सदस्य व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे

लोकांनी केवळ भीतीपोटी रुग्णालयांमध्ये भरती होणं टाळावं औषधे देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी असं पॉल यांनी सांगितलं

काल सायंकाळपर्यंत एका दिवसांत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते

काल राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे

प्रदीप व्यास यांनी सांगितलं आहे

ते काल मुंबईत अंधेरी इथं कोविड केंद्राचं उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते येत्या एक मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाचं धोरण सुनिश्चित करण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली ते म्हणाले मन की बात मध्ये माननीय प्रंतप्रधान महोदयांनी हे स्पष्ट केलं आहे प्रत्येक एलिजिबल व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार आहे त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही आहे आपली व्हॅक्सीनेशन स्ट्रॅटेजी जी आहे एक तारखेपासून ती आपल्याला ठरवली पाहिजे कारण आता ख्रप मोठा मास त्याच्यामध्ये इनव्हॉल्व होतोय आणि त्याच्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे गर्दी होण्याची शक्यता आहे एखाद्या राज्य सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा असेल किंवा सामाजिक संस्था संघटनांना आपल्या खर्चाने लसीकरण करायचं असेल तर त्यांच्यासाठी बाजारात लस उपलब्ध असेल अशी माहिती फडणवीस यांनी दिली

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल ही माहिती दिली वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सौम्य लक्षणं असलेले रुग्णही भीतीपोटी मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत

ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना लाखो रुपयांचा वैद्यकीय उपचारांचा खर्च सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर औषधं करमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला आहे

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते

औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण इथं आरोग्य प्रशिक्षण केंद्रात कोविड रुग्णांसाठी डिसीएचसी उपचार सुविधा तातडीने सुरु करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी यावेळी दिले

जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यात उमरगा तुळजापूर कळंब आणि परांडा या चार तालुक्यांमध्ये प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत राज्यातला पहिला साखर उद्योगातून प्राणवायू उत्पादनाचा पथदर्शी प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यात चोराखळीच्या साखर कारखान्यावर उभारणार असल्याचंही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकानं औषधी दुकानावर छापा टाकून ही कारवाई केली

वाढत्या कोविड प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं मंदीर विश्वस्थांकडून कळवण्यात आलं आहे

याबाबत अधिक माहिती देत आहेत फॅब्रिकेशन व्यावसायिक संतोष ओव्हाळ कडा येथे वेल्डिंग वर्क्स शेती अवजारे द्रकानं असून आम्हाला तहसीलदार साहेबांनी ऑक्सिजनची मागणी केली असता आम्ही सर्व ऑक्सिजन सिलेंडर्स तहसिलदारसाहेबांना आणि कडा ग्राम पंचायत यांना सुपूर्द केले असून त्यांनी ते ज्या हॉस्पिटलला पाहिजे त्या हॉस्पिटलला त्यांनी ते दिलेले आहेत

या नवीन तीन उपचार केंद्रामुळे परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश जारी केले

लगतच्या गावातील विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी ही शहर बस सेवा बाभळगाव सोनवती धनेगाव गंगापूर हरंगुळ नांदगांव साई कासारगाव या गावांमध्ये सुरू करण्यात येणार आहे

अभिषेक श्रीवास्तव आणि महेश काटोले असं या तरुणांची नावं असून धरणार पोहण्यासाठी गेले असता काल द्रपारी ही द्र्घटना घडली

औराद शहाजानी आणि निटूर परिसरातही पाऊस पडल्यानं आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं नांदेड जिल्ह्याच्या नायगाव आणि किनवट तालुक्यातही काल अवकाळी पाऊस झाला नायगाव तालुक्यातल्या मांजरम इथं वीज पडून म्हैस आणि वगार दगावली उस्मानाबाद जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला वाशी तालुक्यातल्या दसमेगाव परिसरात गारपीट झाली असून फळबागांचं मोठं नुकसान झाल

यामध्ये मुंबई लातूर मुंबई मुंबई जालना मुंबई जनशताब्दी नागपूर कोल्हापूर नागपूर तसंच मुंबई बिदर मुंबई त्रिसाप्ताहिक रेल्वे या गाड्यांचा समावेश आहे